पंतप्रधान भारतात खूलेपणा संधी आणि पर्याय या सर्व गोष्टींचा योग मिलाफ असल्यानं संपूर्ण जग भारताकडे आशेनं पाहात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका व्यापारी परिषदेच्या वतीनं आयोजित भारत संकल्पना परिषदेत ते काल बोलत होते गेल्या सहा वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अधिक खुली आणि सुधारणाभिमुख करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत असं सांगून आर्थिक सुधारणांमुळे स्पर्धात्मकता पारदर्शकता वाढलीआहे त्याबरोबरच डिजिटायझेशनचा विस्तार वाढला असून नावीन्यपूर्ण कल्पनांना चालना आणि धोरणांमध्ये स्थिरता राखण्यास मदत झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारत ही अफाट संधीची भूमी असून विविध क्षेत्रांमध्ये सर्वंकष गुंतवणूक करण्यासाठी पुष्कळ वाव आहे

राजनाथ सिंह भविष्यकाळात कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास हवाई दलानं सज्ज राहावं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीत केलं राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत तीन दिवसांच्या हवाई दल कमांडर परिषदेचं उदघाटन झालं

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं जलद गतीनं आणि अचूकतेनं बजावलेल्या कामगिरीचा त्यांनी विशेष उल्लेख केला लडाखमध्ये सीमारेषेलगत हवाई दल सज्ज ठेवण्याच्या निर्णयामुळे घुसखोरांना इशारा मिळाला आहे असंही सिंह म्हणाले हवाई दल कोणतंही आव्हान स्वीकारण्यास सज्ज असल्याचा निर्वाळा हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरीया यांनी यावेळी बोलताना दिला या परिषदेत हवाई दलाची सद्यस्थिती नवी आव्हानं त्या अनुसार बदल याबद्दल चर्चा होण्याची अपेक्षा आहे कोरोना देश देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता साडे सात लाखांच्या वर गेली आहे

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे

यंदा पीक पद्धतीतील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मक्याचं पीक घेतलं गेल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल आहे

परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा मका शिल्लक असल्याने मका खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती मोटार वाहन दरुस्ती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं मोटार वाहन कायद्यात नुकत्याच केलेल्या द्रुस्तीनुसार मोटारसायकलवर मागे बसलेल्या व्यक्तीच्या स्रक्षितेसाठी विविध उपाय योजना लागू केल्या आहेत

ऐक्या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मोटारसायकलवर मागे बसणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेलाही चालकाएवढेच महत्व देणारी नवी नियमावली रस्ते वाहतूक मंत्रालयानं तयार केली आहे त्यानुसार मागे बसणाऱ्या व्यक्तीच्या हाताच्या आधारासाठी देखील मोटारसायकलच्या दोन्ही बाजूला किंवा चालकाच्या मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था ठेवावी लागणार आहे त्याचबरोबर गाडीच्या दोन्ही बाजूला पायांच्या आधाराची व्यवस्था असणे अनिवार्य केले गेले आहे याशिवाय मागे बसलेल्या व्यक्तीचे कपडे मागच्या चाकात अडकून होणारे अपघात टाळण्यासाठी मागील चाक निम्म्यापर्यंत झाकले जाईल अशा पद्धतीची संरक्षक जाळी बसवणेही बंधनकारक करण्यात आलं आहे मोटारसायकल उत्पादक कंपन्यांनी या नियमांची दखल घेऊन त्यानुसार आपल्या उत्पादनात योग्य ते बदल करण्याची सूचना मंत्रालयातर्फे करण्यात आली आहे

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यानंतर ठाकरे यांनीही केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून वृक्ष तोड न करण्याची विनंती केली या संपूर्ण घडामोडीनंतर वृक्ष वाचवण्यासाठी प्रस्तावित रस्त्यामध्ये अल्पसा बदल करण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाला दिल्या आहेत

मात्र यंदा पर्यटकांविना हे ठिकाण सुनं सुनं दिसत आहे गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली परिसर हिरवाईनं नटला आहे

दरवर्षी श्रावण महिन्यात अनेक पर्यटक चांदोली परिसराला भेट देतात इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात यंदा मात्र कोरोना संकटामुळे हा परिसर पर्यटकांना पारखा झाला आहे या परिसरातला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गुढे पांचगणी पठार चांदोली धरण छोटे मोठे धबधबे ही पर्यटन स्थळ पर्यटकांना भुरळ घालतात मात्र इच्छा असूनही यंदा पर्यटकांना या सोंदर्याचा आस्वाद घेता येत नाही आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून शिवाजी कांबळे यांच्यासह मेघना देशपांडे पुणे सोलापूर सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरलेल्या भैय्या चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळानं उड्डाणप्लाच्या पोहोच रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचा आगावू ताबा दिल्यामुळे या उड्डाणपुलाचं काम लवकरच सुरू होईल असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी काल सोलापूरमध्ये सांगितलं म्हाडा म्हाडाचे घर हवे असल्यास पैसे पाठवा असं सांगून लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे मात्र म्हाडाच्या वतीनं अशा कुठल्याही स्वरुपाचे पैशाचे व्यवहार केले जात नाहीत तसंच म्हाडाने या कामासाठी कुठल्याही प्रतिनिधीची नेमणूक केलेली नाही नागरिकांनी अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणालीवर आधारित प्रक्रियेतच सहभाग घ्यावा असा खुलासा म्हाडाच्या वतीनं करण्यात आला आहे सुभाष देसाई राज्य शासनाच्या औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना कोरोना टाळेबंदीच्या काळात कारखाने बंद असतानाही वीज आणि पाणी वापराची जी देयकं आली आहेत ती माफ करण्यासाठी सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करेल असं आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं आहे अखिल भारतीय व्यापार मंडळ महासंघानं ही मागणी केली होती

पीक विमा शेतकरी सभासदांना पीक विमा भरण्यासाठी अडचण होवू नये यासाठी लातूर जिल्हा बँक थेट शेतकऱ्यांच्या गावात जाऊन विमा हप्ता स्वीकारत आहे

गावठी पिस्तल गावठी पिस्तुलाच्या खरेदी विक्री व्यवहाराशी संबंधित चार संशयितांना काल जालना पोलिसांनी ढवळेश्वर भागातून ताब्यात घेतलं या कारवाईत संशयितांकडून चार गावठी पिस्तूल सहा जिवंत काडतुसं यासह एकंदर सात लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

गडचिरोली गडचिरोली तालुक्यातील कुंभी माडेमूल गावादरम्यानच्या पोटफोडी नदीवर पूल बांधण्याचे निर्देश संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत

परंतु पोटफोडी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात अनेकदा त्या परिसरातील गावांचा संपर्क इतर गावांशी तूटतो परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळा महाविद्यालयांत जाता येत नाही शिवाय कुणी आजारी पडला तर त्यालाही आरोग्यविषयक स्विधा उपलब्ध होत नाही यासंदर्भात नागरिकांनी विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिलं होतं अलिबाग अलिबाग तालुक्यातील रेवदंडा पुलाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन या पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे अलिबाग वावे ते चौल रेवदंडा सहाणपाले ते नागाव ते रेवदंडा या मार्गावर वाहतूक करू नये असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत पशवैद्यक गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यातल्या चारठाणा परिसरातील जनावारांमधून खूऱ्या घटसर्प आणि लंपी त्वचा रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आढळत आहे त्यादृष्टीने पशुवैद्यकीय तज्ञांद्वारे उपाययोजना सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश सावणे यांनी काल दिली निधन विडी कामगारांसाठी आजीवन कार्य करणारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकर न्यालपेल्ली यांचं काल अल्पशा आजारानं अहमदनगर इथं निधन झालं

विडी कामगारांना घरं मिळवून देण्यात त्यांनी मोठं योगदान दिल

गेले दोन आठवडे ते कोरोना संसर्गानं आजारी होते शिवचरित्राचे व्याख्याते म्हणूनही ते प्रसिद्ध होते

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या जवानांचं अभिनंदन केलं आहे हवामान उद्या सकाळपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार